पुण्यात रस्त्यात थुंकणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम आरक्षण मराठा आरक्षणासंबंधी राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज राज्य सरकारकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे

ते म्हणाले

मुख्यमंत्री राज्य आणि केंद्र शासनाच्या अग्रक्रमाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येत आहेत घरक्ल पेयजल सिंचन विहिरी शेततळे आदी योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आणि विहित मुदतीत करावी यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले अकोला जिल्ह्यातील पीकपाणी परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारच्या अग्रक्रमाच्या योजनांची अमलबजावणी तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला आंतरराष्टीय व्यापार मेळा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हस्तकला अभियांत्रिकी आदी उद्योगांनी गती धरली असून आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या माध्यमातून या उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचा विधास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला प्रगती मैदानावर कालपासून सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते राज्यातील ग्रामीण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत राहील असं देसाई यांनी आश्वासन दिलं

सामान्यतः संसदेचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये सुरू होतं मात्र पाच राज्यातील विधानसभा निवडण्कांम्ळे यंदा त्याला विलंब झाला आहे

गेल्या चार महिन्यातला हा चलनवाढीचा सर्वाधिक दर आहे पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीमुळे प्रामुख्यानं हा दर वाढला असल्याचं सरकारनं ही आकडेवारी प्रसिद्ध करताना म्हटलं आहे

या कारवाईचं स्वरूप आणखी तीव्र करण्यात येणार आहे ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पुणे शहरात रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला आर्थिक दंडाबरोबरच कापड आणि पाणी देऊन थुंकी साफ करण्याची शिक्षाही दिली जात आहे यामध्ये महापालिकेन आतापर्यंत चारशे सत्तरहन अधक नागरिकावर कारवाई करत साठ हजारांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्याचं कौतूक होत असल्याचं पुणे महापालिकेचे सह आयुक्त आणि घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेधर मोळक यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं या कारवाईच्या अंतर्गत आपण एक मेसेज पुणेकरांना देतो आहोत

मी खरोखर सर्व माझे सहकारी आणि पुणेकरांना धन्यवाद देईन की या गोष्टीबद्दल कुठलीही तक्रार न करता त्याचं स्वागत केलेलं आहे ही कारवाई अशीच चालू राहीली पाहिजे असं लोकांचं म्हणण आहे

सार्वजनिक ठिकाणी थंकणाऱ्यांवर या मोहिमेची चांगलीच जरब बसली आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

शासनाचा मदतीचा हात मिळाल्यानं या क्टुंबानं आता कात टाकली असून नव्या उमेदीने कामाला लागले आहेत नमस्कार मी सोनाजी सुभाष बहीर राहणार शिरापूर धुमाळ तालुका शिरुर कासार जिल्हा बीड येथील शेतकरी आहे माझ्या आजोबांच्या नावाने सात एकर शेती आहे आम्हाला शासनाच्या पीकविमा योजनेचा तसंच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे पीकविमा दोन्ही वर्षाचा तीस हजार रुपये तर कर्जमाफी दिड लाख रुपयांची झाली आहे

पंतप्रधान मोदीसाहेबांच्या चांगल्या कामगीरीमुळे हे शक्य झालं आहे

मात्र प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही मागणी शून्यावर आली आहे हायटेक सिटी प्णे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या म्हाळुंगे माण हायटेक सिटीच्या कामाचा श्भारंभ उद्या श्क्रवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे

ते पुढंचे दोन वर्ष चालेल आणि त्याद्वारे या भागामध्ये आयटी सेक्टरला आणि रहिवासी सेक्टरला चालना मिळणार आहे

त्यासाठी प्राधिकरणाने आर्थिक तरतूद केलेली आहे आणि जमीनधारकांचा सहभाग आणि गृंतवणूकधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी आपण शासनाचं धोरण काय असेल हे आपण सर्वांसमोर मांडतो आहोत शहरीकरणाच्या दृष्टीनं ज्या ज्या नागरी सुविधा लागतात त्या सर्व सुविधा या टाऊनशिपमध्ये देऊ विखे पाहणी राज्यात सगळीकडे दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना देखील राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी विलंब करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिला लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी विखे पाटील यांनी काल केली त्यानंतर बेलकुंड इथं ते पत्रकारांशी बोलत होते आग नाशिक शहरातील पंचशील नगर झोपडपट्टीत काल दुपारी लागलेल्या आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे अग्निशामक दलाच्या पथकानं आग तातडीनं आटोक्यात आणल्यामुळे मोठं नुकसान टळलं लातर लातूर इथं आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलींच्या कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ संघानं विजेतेपद तर सावित्रीबाई फुले प्णे विद्यापीठ संघानं उपविजेते पद पटकाविले एस एन डी टी तिसऱ्या स्थानावर तर भारती विद्यापीठ पुणे चौथ्या स्थानावर राहिले हे चारही संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत हवामान राज्याच्या काही भागात सध्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते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

तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार